नेपाळचे पंतप्रधान के

केरळमध्ये नवीन सरकार स्थापनेबाबत लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटमध्ये अजूनही चर्चा सुरू कोविड रुग्णसंख्या देशात कोविड रुग्ण संख्येत काहीशी घट होत असून रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत आहे काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मात्र रुग्ण संख्या अजूनही जास्त आहे

जावडेकर देशातल्या वाढत्या कोरोना संसर्गावर केंद्र सरकारचं बारकाईनं लक्ष असून हा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी सरकार तातडीच्या उपाय योजना करत आहे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना केंद्र सरकारची तयारी अपुरी पडल्याच्या आरोपांचं त्यांनी खंडन केलं आहे यासंदर्भात त्यांनी एका इंग्रजी दैनिकात खुलं पत्र लिहिलं आहे जानेवारी महिन्यात देशात कोरोना बाधितांची संख्या कमी होती तरीही कोरोना नियंत्रणाच्या सरकारच्या उपाय योजना सुरूच होत्या जानेवारीत केरळमध्ये बाधितांची संख्या वाढत होती त्यामुळे तिथे केंद्रीय पथक पाठवण्यात आलं होतं कोरोना विरुद्धच्या लढ्यात केंद्र सरकार राज्यांना सर्वतोपरी मदत करत असून वेळोवेळी मार्गदर्शक सूचनाही देत आहे असं जावडेकर यांनी म्हटलं आहे

राज्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गेल्या वर्षी सप्टेंबर पासून अनेक केंद्रीय पथकं पाठवण्यात आली आहेत असंही जावडेकर यांनी म्हटलं आहे रेल्वे ऑक्सिजन समोर येणाऱ्या सर्व अडथळ्यांच्या शर्यती पार करत आणि नवनव्या उपायांद्वारे कठीण परिस्थितीतून पुढे जाण्याचे मार्ग शोधत भारतीय रेल्वे द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू अर्थात लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची वेगानं वाहतूक करीत देशभरातील कोरोना रुग्णांसाठी दिलासा देणारा आशेचा किरण ठरते आहे

एका दिवसात करण्यात आलेली ही विक्रमी वाहतूक आहे

ऑक्सिजन देशभरातील ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारनं काही महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत ऑक्सिजनची उपलब्धता वाढवणं वितरणामध्ये एकसूत्रता आणणं आणि देशातील ऑक्सिजन साठवणुकीसाठीच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणं याबाबतीत नव्या उपाययोजना केल्या जात असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे ऑक्सिजन पुरवठ्याची संपूर्ण साखळी लक्षात घेऊन या उपाययोजना करण्यात येत असून ऑक्सिजन निर्मिती वाढवणं आणि त्यामध्ये सुधारणा करणं अंतर लक्षात घेऊन त्यादृष्टीनं टँकर्सची उपलब्धता वाढवणं ऑक्सिजन साठवणूकीसाठी शेवटच्या टोकापर्यंत सुविधा निर्माण करण आणि खारेदिसाठीची प्रक्रिया अधिक सुलभ करणं या सर्व पातळ्यांवर हे प्रयत्न सुरु असल्याचं आज मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

स्पेननं केलेली ही मदत भारतासाठी अमूल्य असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटलं आहे त्रिकंड कोरोना विरुद्धच्या लढ्यात योगदान देत परदेशातून मदत सामग्री भारतात आणण्यासाठी भारतीय नौदलाकडून युद्धपातळीवर कार्य सुरु आहे

फ्रान्ससोबत नौदलाचा युद्धसराव सुरु असताना कोरोना संबंधित वैद्यकीय सामग्रीची मदत घेण्यासाठी विविध भारतीय युद्धनौकांना आखाती देशांमध्ये वळवण्यात आलं कोविड महामारीत भारताला मदत करण्यासाठी ऑक्सीजन एकता पूल या फ्रेंच अभियानाच्या माध्यमातून हा ऑक्सीजन पुरवठा करण्यात आला द्रवरूप ऑक्सीजन भारतात आणण्यासाठी क्रायोजेनिक कंटेनर्स घेऊन हे जहाज पाच मे रोजी कतारमधल्या हमद बंदरावर दाखल झालं होतं त्यांनतर आज तर मुंबईत दाखल झालं

ई संजीवनी भारतीय सैन्यातील निवृत्त डॉक्टरांनी सुरु केलेल्या ई संजीवनी या ई पोर्टलचा आज एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाद्वारे आणखी विस्तार झाला सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयातील सेवानिवृत्त डॉक्टरांनी आज राजस्थानमध्ये सेवा बजावत रुग्णांवर उपचार सुरु केले

ही सुविधा लवकरच अन्य राज्यांमध्येही उपलब्ध करून दिली जाणार आहे संरक्षण मुख्यालयांनं मोहालीच्या सी डॅक च्या सहाय्यानं या पोर्टलवर ई आय सी यू अर्थात अतिदक्षता विभागाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे या सुविधेचा प्रारंभ सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा विभागाचे महासंचालक व्हाईस एडमिरल रजत दत्ता यांच्या हस्ते करण्यात आला

उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं आज ही माहिती दिली या मदत केंद्राकडे धोरण स्पष्टता सवलत आणि अन्य मदत मागण्यात येत आहे

वाणिज्य आयात निर्यात परवाना सीमाशुल्क या संदर्भातल्या विविध मुद्द्यांवर या केंद्रात मदत मागितली जाते

यासंबंधीचा शासन निर्णय महिला आणि बाल विकास विभागानं आज जारी केला आहे सध्या कोरोनाचा वाढलेला संसर्ग आणि त्यामुळे बाधीत व्यक्तींचं तसंच मृत्युचं वाढलेलं प्रमाण यांचा बालकांच्या जीवनावरदेखील गंभीर परिणाम होत आहे

या बालकांची काळजी घेणारं कुणीही नसल्यानं ही बालक शोषण बालमजुरी किंवा मुलांच्या तस्करीसारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त आहे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधिशांच्या जे

कमिटी अर्थात बाल न्याय समितीनं घेतलेल्या आढावा बैठकीत अशा बालकांच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित मुद्यांच्या अनुषंगानं जिल्हा स्तरावर कृतीदल गठित करण्याचे निर्देश दिले आहेत

शर्मा ओली यांना नेपाळच्या प्रतिनिधीगृहामध्ये विश्वासमत गमवावं लागलं आहे नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांच्या आदेशानुसार आज संसदेचं विशेष अधिवेशन बोलाविण्यात आलं होतं त्यावेळी कनिष्ठ सभागृहात आज ओली यांच्या सरकारबाबत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला होता

त्यामुळे हा विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला नाही

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

एक राष्ट्र एक शिधा पत्रिका योजनेचाही यावेळी त्यांनी आढावा घेतला

हिमंता शर्मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री हिमंता विश्व शर्मा यांचं अभिनंदन केलं आहे शर्मा यांचा शपथविधी आज सकाळी झाला त्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी आसाम राज्यातल्या बंडखोर गटांना हिंसाचार थांबवण्याचं आवाहन केलं आसाम मंत्रीमंडळाची पहिली बैठक उद्या होईल असं सांगून निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासनं सरकार पूर्ण करेल असं शर्मा यांनी सांगितलं

निधन अफगाणिस्तानमढील भारतीय उच्चायुक्त विनेश कालरा यांच्या निधनाबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं शोक व्यक्त केला आहे कालरा हे अत्यंत विश्वासार्ह कष्टाळू आणि प्रमाणिक अधिकारी होते अफगाणिस्तानमध्ये अत्यंत कठीण परिस्थिती असताना त्यांनी पदभार स्वीकारला आणि स्वतःच्या समर्पित वृत्तीनं या कामाला न्याय दिला असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी त्यांना आज श्रद्धांजली वाहताना म्हटलं आहे या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार